मान्सुन अंदमानात आहे तिथेच

पारदर्शकता खासगीपणा आणि सुरक्षितता ही आरोग्य सेतु ऍपची आरंभापासूच मुख्य तत्वं असून जगात कोणतंही अन्य सरकारी ऍप यासमान नसल्याचं त्यांनी नमूद केलं

जागतिक आरोग्य संघटेनं हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची चाचणी थांबवण्याचा काल निर्णय घेतल्यानंतर जगभरात त्यावर चर्चा सुरु आहे रेल्वे वाद राज्य सरकारनं प्रवाशांबाबत माहिती न दिल्यानं अनेक श्रमिक रेल्वेगाड्या महाराष्ट्रासाठी देता आल्या नाहीत असं रेल्वेनं काल सांगितलं

त्यातही दोन गाड्यांसाठीचे प्रवासी स्थानिक प्रशासनानं आणले नाहीत त्यामुळे त्या रद्द कराव्या लागल्या

गेले दोन महिन्यांपासून देशांतर्गत उड्डाणं थांबवण्यात आली होती मेहता राज्यातील लॉकडाऊन सरसकट काढला जाणार नसल्याचं राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल स्पष्ट केलं आवश्यकतेच्या आधारावर विविध घटकांना लॉकडाऊनमधून सवलती जाहिर केल्या जातील त्यासाठी वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील पथक योजना तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली मेहता यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रदीप व्यास आणि मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्यासह काल माध्यमांना संबोधित केलं लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली

अमरावती जिल्ह्यात अडकलेल्यामणिप्र मेघालय ओरिसा आसाम या नॉर्थ ईस्ट राज्यांतील कामगारांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे जिल्ह्यात टाळेबंदीचे सुधारित आदेश जारी करण्यात आले असून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत जिल्ह्यात अमरावती महानगरपालिका क्षेत्र रेड झोन तर अमरावती ग्रामीण क्षेत्र हे नॉन रेड झोनमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे

परजिल्ह्यातून आणि परराज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती लपविल्यास किंवा विलगीकरण कक्षात जाणे टाळण्यासाठी राजकीय दबाव आणल्यास संबंधित कुटुंबीयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असे निर्देश हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिले आहेत शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी सर्व सोयींनीयुक्त संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था केली आहे परंतु काही लोक बाहेरून आल्यानंतर ती माहिती लपवून ठेवत आहेत तसंच विलगीकरण कक्षात न जाण्यासाठी राजकीय दबाव आणत आहेत

उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या पाचनमुन्यांमधील तीन व्यक्तीचे अहवाल सकारात्मक आले असून दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत सिंधुर्दर्ग जिल्ह्यातून गोव्यात नोकरीसाठी जाण्यास इच्छुक असलेल्या तरुण तरुणींनी काल सावंतवाडी आणि कुडाळ तहसिलदार कार्यालयात काल नाव नोंदणीसाठी मोठी गर्दी केली होती इच्छुक तरुण तरुणींना कामावर सामावून घेण्याच आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल आहे या सर्वांची नोंदणी करण्याची विशेष सुविधा करण्यात आली असून त्यांची स्वॅब तपासणी झाल्यावर अहवाल नकारात्मक आलेल्यांना गोव्याकडे पाठविण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यात काल आणखी चार कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण आढळूनआले सर्व जण ऊमरी तालुक्यातील आहेत

जिल्ह्यात आज पर्यंत एकुण सात रूग्ण मृत्यू पावले आहेत बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हा आता पन्नाशी कडं जात असून काल आणखीन दोन रूग्णांचा अहवाल हा सकारात्मक आला आहे

या शिवाय काल आणखी तीस नमुने पाठविण्यात आले आहे मालेगाव येथे कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झालेल्या एका पोलीस कर्मचार्यांचा काल दुपारी मृत्यू झाला त्याच्या कुटुंबातील तीन जणांचा कोरोना अहवाल अगोदरच सकारात्मक प्राप्त झाला आहे यामुळे मालेगाव येथे कर्तव्य बजावताना आणि नाशिकच्या रहिवाशी असलेल्या तीन पोलिसांचा आतापर्यन्त मृत्यू झाला आहे

रत्नागिरीच्या जिल्हा करोना रुग्णालयात काल आणखी एकाचा मृत्यू झाला त्यामुळे करोनाच्या बाधेमुळे मरण पावलेल्यांची जिल्ह्यातली संख्या पाच झाली आहे

आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह माधुरी कुलकर्णी पुणे

तर फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीपासून उत्सव साजरा करायचं समितीनं ठरवलं आहे समितीचे विश्वस्त सचिव मुकुंद कामत यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

कोरोनाविरुद्ध भारतानं वेळीच केलेल्या उपायांची संपूर्ण जग प्रशंसा करत आहे तर काँग्रेस टीका करत आहे असं त्यांनी काल नवी दिल्लीत बोलताना सांगितलं थोरात मंबई राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून कोणताही धोका नसल्याचं महसूल मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत केलेली विधानं ही त्यांची वैयक्तिक मतं असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं विविध पक्षाच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसात राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते देसाई पॅकेज केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासन देखील लघु मध्यम सूक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत आहे अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली

याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योगचक्र हळूहळू गतिमान होत आहे

मात्र प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्र मधील कोणत्याही व्यक्तीला या औद्योगिक आस्थापनामध्ये काम करण्यास परवानगी देता येणार नाही असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे

लातूर मधील बाभळगाव इथल्या विलासबागेत यंदा प्रार्थना सभा न होता केवळ आदरांजली वाहण्यात आली चौकशी रायगड रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्रींच्या आत्महत्येची चौकशी सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला आहे टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी अन्वय नाईक यांची थकित देणी दिली नव्हती

मात्र या घटनेचा तपास अलिबाग पोलीस व्यवस्थित करीत नसल्याने ही केस चौकशीसाठी सीआयडीकडे सोपवावी अशी मागणी नाईक यांच्या नातेवाईकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती पाणी कपात नांदेड नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेने ऊद्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार दर तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे सध्या दर दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे महापालिकेने उपलब्ध पाणीसाठा जूलै अखेरपर्यंत वापरावयाचे नियोजन केले आहे त्यात पावसाळा लांबला तर पाणी संकट निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे नाधों औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी शोधण्यात ब्रिटीश सैन्य अधिकाऱ्याला मदत करणाऱ्या पारो या महिलेच्या स्मारकाची डागड़जी करण्याचं काम आपण हाती घेणार असल्याचं निसर्गकवी ना

महानोर यांनी म्हटलं आहे पारोच्या स्मारकाची दूर्दशा पाहून कवी मनाच्या महानोर यांना राहवलं नाही एक वृत्तांत

मेजर गिल चित्रकार तसंच छायाचित्रकार होता या लेण्यांवर त्यानं काढलेली चित्र सुप्रसिद्ध आहेत

या काळात त्याच्या कामात मदत करणारी पारो हा स्थानिक आदिवासी मुलगी सतत त्याच्यासोबत होती तिच्यामुळेच तो या लेण्यांची चित्र काढू शकला मेजर गिलने तिचं स्मारक बांधलं होतं पण काही उपद्व्यापी लोकांनी या स्मारकाची दुर्दशा केली आहे ती पाहवत नाही आपण त्याचं नूतनीकरण करणार आहोत असं ना

महानोर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी माध्री कुलकर्णी पुणे

उमपून वादळामुळे आपल्या नियोजित वेळेच्या सहा दिवस आधी निकोबार मध्ये पोहोचलेला मान्सून अजून तिथेच आहे काल राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं आज सिंधुद्गांत तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे उद्यापासून कोकणात वळीवाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आहे तिचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र खान्देश आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी जाणवतो आहे उष्णतेच्या या लाटेचा प्रभाव आजही कायम राहील

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार